गांधीनी जगाला सत्य अहिंसेचा मार्ग दाखवत स्वांतत्र्य प्राप्त केल्याचं ते म्हणाले एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टीक वस्तुंचा वापर बंद करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही अमित शाह यांनी यावेळी केलं दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या गांधी संदेश पदयात्रेचं नेतृत्व केलं आज दिछ्ली इथल्या काँग्रेस कार्यालयातून निघालेल्या या यात्रेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महात्मा गांधी यांना अभिवादन केलं

चव्हाण यांना दक्षिण कराडमधून आणि धिरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे मुंबईत गोरेगावमधून ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते अंधेरीतून जगदीश अमीन दहिसरमधून अरुण सावंत शिवडीतून उदय फणसेकर यांनाही काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी सत्तावीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे त्यात माहीम मधून नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे

दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला असून खडसे यांनी त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे

ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यासह आंध्रप्रदेश कर्नाटक आणि मध्यप्रदेश मधून सुमारे दहा लाख भाविक या दसरा मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड या मेळाव्याच्या संयोजन समितीचे प्रमुख आहेत

जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्यासह अन्य अधिकारी विद्यार्थी आणि नागरिक या उपक्रमाला उपस्थित होते

राज्यातील मांडवा इथला रहिवासी असलेल्या अविनाशनं आठ मिनिटं पंचवीस सेकंद आणि तेवीस मिलीसेकंदात हे अंतर पार करताना स्वतचाच आठ मिनिटं अठ्ठावीस सेकंद चौऱ्यान्नव मिलिसेकंदांचा राष्टीय विक्रम मोडला भारताच्या अन्नू राणीला मात्र महिलांच्या भालाफेकमध्ये पात्रता फेरीतील उत्कृष्ट कामगिरीनंतर अंतिम फेरीत आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं